ते काल माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या देह वेचावा कारणी या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन केल्यानंतर बोलत होते स्थानिक अर्थव्यवस्था आणि स्थानिक उद्योगाचं मॉडेल देशाला निश्वितच पुढं नेईल असा विश्वास दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलताना पंतप्रधानांनी व्यक्त केला

यापैकी नऊ योजना आतापर्यंत पूर्ण झाल्या असून यामूळे सुमारे पाच लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आल्याचं त्यांनी सांगितलं

आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी विखे पाटील यांची काही वाक्ये मराठीतून उद्धुत केली याच कार्यक्रमात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचं नाव बदलून लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था असं करण्यात आलं अहमदनगर जिल्ह्यात प्रवरानगर इथं झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्दव ठाकरे हेही दूरदृष्य प्रणाली मार्फत सहभागी झाले होतो विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होत विखे पाटील यांच्या आठवर्णींना उजाळा दिला ट्रॅक्टर केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी ग्रामीण विकास कार्यक्रम आणि कृषी क्षेत्रात होत असलेल्या सुधारणांमुळे ग्रामीण भारताचा कायापालट होताना दिसत आहे त्याचच प्रतिबिंब चालू आर्थिक वर्षातील ट्रॅक्टर विक्रीतही दिसून आलं आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून ग्रामीण भारताच्या कायापालटाचं प्रतिबिंब चालू आर्थिक वर्षातील ट्रॅक्टर विक्रीतही दिसून आलं आहे या वर्षी प्रथमच अन्य तिचाकी आणि चारचाकी मोटार गाड्यांच्या तुलनेत ट्रॅक्टरची विक्री जास्त झाल्याची माहिती ट्रॅक्टर उत्पादक संघटनेनं दिली आहे

चालू वर्षी ट्रॅक्टरची जेवढी विक्री आम्ही अपेक्षित केली होती त्याच्या द्रपटीहून अधिक ट्रॅक्टरची विक्री या कालावधीत झाली असून केंद्र सरकारच्या कृषिपूरक धोरणांचाच हा परिपाक असल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे

त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णाचं प्रमाण उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा साडेसात टक्क्यांनी अधिक आहे

खरे कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरी राहा हे धोरण सोडून आता काळजी घेत सर्व गोष्टी सूरु करण्याचं धोरण सरकारनं स्वीकारलं आहे या पार्बभूमीवर मास्क वापरणं सुरक्षित अंतर राखणं आणि हात स्वच्छ ठेवणं ही त्रिसूत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली असून ती प्रत्येकानं अंगी बाणवावी असं आवाहन माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी केलं आहे ते काल नवी दिल्लीत वार्ताहार परिषदेत बोलत होते कोरोनाबाबत जागृती करण्यासाठी केंद्र सरकारनं जनआंदोलन सुरु केलं आहे प्रसारमाध्यमांनी या मोहिमेला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं

विविध मंदिरांसमोर टाळ वाजवित भजनं गात घोषणा देत आंदोलकांनी लक्ष वेधून घेतलं काही ठिकाणी लाक्षणिक उपोषणंही झालं भाजपा या आंदोलनात संपूर्ण ताकदीनिशी उतरली होती त्याबाबत बोलताना पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले

मंदिरं खुली करण्याची विनंती लोक करताहेत ते कधी विचारात घेणार अशी विचारणा करणारं पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलं होतं त्याला मुख्यमंत्र्यांनी काल उत्तर दिलं हॉटेल बार आणि बीच खुले करता मग देवळं का नाही आपण अचानक हिंदुत्व विसरलात का असं राज्यपालांनी विचारलं होतं यातल्या हॉटेल बारच्या मुद्द्याला बगल देत फक्त आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवू नये आणि धर्मनिरपेक्षता राज्यघटनेचा गाभा आहे असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे भागवत आपल्या हजारो वर्षांच्या वैभवशाली इतिहासाच्या परंपरेत अनेक विविधता निर्माण झाल्या त्या सगळ्या विविधतांचं एकतेतं केलेलं समन्वित संवादी आणि समरस असं संकलन म्हणजे हिंदू समाज म्हणजेच आजचा भारत देश आहे हा आपला उज्ज्वल इतिहास जगाला सांगणं आवश्यक आहे आपल्या प्रगतीसाठी तो जाणून घेणं देखील तितकंघ गरजेचं आहे असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी काल केलं

त्यावेळी ते बोलत होते प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पुरातत्व संशोधक डॉ

तसंच बडवे मंडळींच्या परंपरागत हक्काविषयी सर्वोच्च न्यायालयातील खटल्यात अनेक बाबी दुर्लक्षित राहिल्या आहेत असं सांगत बडवे समाजाने सर्वोच्च न्यायालयात सुधारणा याचिका दाखल केली आहे

त्यावर न्यायालयाने एकच निकाल देऊन या सर्व मंडळींची अपिले फेटाळून लावली होती

त्यानंतर मंदिराचे पूर्णतः सरकारीकरण करत शासनानं मंदिर ताब्यात घेतलं आता श्री विड्ठल मंदिराच्या खटल्यात ऐतिहासिक आणि पुरातत्व दस्तावेज तसंच भू स्वामित्व याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे त्यामुळे न्यायालयानं या सर्व बाबी लक्षात घ्याव्यात अशी मागणी बडवे मंडळींनी सुधारणा याचिकेद्वारे केली आहे अग्निबाज अग्निबाज हा लष्कराचा तोफखाना विभाग आणि पोलिस यांचा सुरक्षा कवच हा संयुक्त सराव नुकताच पुण्यात पार पडला दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी लष्कर आणि पोलिस दल यांच्यात समन्वय निर्माण व्हावा आणि शीघ्र कृति दल निर्माण व्हावं या हेतूनं हा संयुक्त सराव करण्यात आला ऐकूया या विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून नऊ तारखेला पृण्यात झालेल्या सुक्षा कवच या सरावाबाबतची माहिती लष्कराच्या सूत्रांकडून काल माध्यमांना देण्यात आली शीघ्र प्रतिसाद दल श्वान पथक बॉम्ब नाशक पथक या सरावात सहभागी झाले होते लुल्लानगर इथे एका निवासस्थानी दहशतवादी असल्याच्या नकली परिस्थितीवर सिम्युलेटेड सराव आखलेला होता त्यानुसार सैन्यदलाच्या शीघ्र कृती दलानं सर्वात बाहेरील वेढा रचला आसपासच्या वाहतूकीची व्यवस्था महाराष्ट्र वाहतूक पोलिस आणि लष्करी पोलिस दलानं संयुक्तपणे हाताळली त्यानंतरची दहशतवाद्यांना निष्प्रभ करण्याची संयुक्त कारवाई ही लष्कराच्या दहशतवादविरोधी पथकानं आणि महाराष्ट्र पोलिसांच्या शीघ्र कृती दलानं मिळून केली यामध्ये जागेत प्रवेश करणं डॉग स्वाडच्या सहाय्याने जागेतील स्फोटकांचा शोध घेणं आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाद्वारे ती स्फोटकं निकामी करणं या बाबींचा समावेश सरावात होता

आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्वा वार्डे पुणे विद्यापीठ परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा सुरू झाल्या असून या परीक्षेत पहिल्या दिवशी प्रमाणेच दुसऱ्या दिवशीही तांत्रिक अडचणी आल्या आणि काल परीक्षेचं वेळापत्रक कोलमडलं

तांत्रिक अडचणीमुळे काल इनऑरगॅनिक रिएक्शन मेकॅनिझम रियल एनालिसिस पार्ट वन एडव्हान्स कॅल्क्युलस बिझनेस मॅनेजमेंट आणि सॉलिड स्टेट फिजिक्स या विषयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत

अजून या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही पण जिल्हा प्रशासनानं मतदानासाठीच्या मार्गदर्शक सूचना काल झालेल्या पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत स्पष्ट केल्या त्यावेळी ही माहिती दिली मतदान केंद्रावर मतदारांना मास्क सुरक्षित अंतर असे कोविड निर्बंध पाळावे लागणार आहेत

या गाड्यांचं वेळापत्रक रेल्वेचे विभागीय अधिकारी जाहीर करतील असं मंत्रालयानं म्हटलं आहे हवामान राज्याच्या सर्वच भागात काल तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरीं कोसळल्या कोकण आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसानं कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आज कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वत्र तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते

त्या पार्वभूमीवर राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन विभागानं सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वीजेच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे